एका दिवसात आढळलेल्या रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

सांगली जिल्ह्यातल्या मिरज शासकीय रुग्णालयात कोवीड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह पन्नास कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्याम्ळे सदर कोविड रुग्णालयातली कर्मचारी संख्या कमी झाली असून तिथल्या रुग्णसेवेवर त्याचा ताण पडला आहे

वैद्यकीय महाविद्यालयातले पदव्युत्तर विदयार्थीही रुग्णांवर उपचार करत आहेत पश्संवर्धन द्रग्ध व्यवसाय विकास य्वक कल्याण आणि क्रीडा मंत्री सूनील केदार यांना कोरोना संसर्ग झाला आहे त्यांना हा संसर्ग झाला असल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर काल संध्याकाळी त्यांना म्ंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते अत्ल लोंढे यांनी दिली आहे केदार हे पूर्व विदर्भातल्या सावनेरचे आमदार आहेत ते काही दिवसांपासून या भागातल्या पूरग्रस्तांसाठीच्या मदत कार्यात सहभागी झाले होते अशी माहितीही लोंढे यांनी दिली आहे

आहेत सांगली जिल्ह्यात कोविड आणि बिगरकोविड रुग्णांना उपचार मिळत नसल्याचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यात कोरोनाची स्थिती हाताळण्यात पालकमंत्री जयंत पाटील यांना अपयश आल्यानं त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याम्ळे काही वेळ तणाव निर्माण झाला होतामात्र जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी आंदोलकांना

या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधीत झालेल्या नागरिकांना तातडीनं सान्ग्रह अन्दान पडझड झालेल्या घरांच्या द्रुस्तीसाठी मदत त्याचप्रमाणे मदत छावण्यांमध्ये आश्रयाला असणाऱ्या नागरिकांना अन्न पाणी आणि वैद्यकीय देखभाल या स्विधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत

प्राम्ळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरं पाण्यात बुडाली त्यामुळे घरांचं आणि घरातल्या वस्तुंचं नुकसान झालं काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या

शेतकऱ्यांनी शेतीचं नवं तंत्रज्ञान वेळेवर आत्मसात केलं तसंच सरकारी योजनांचा प्रेप्र लाभ घेतला या गोष्टीचा तोमर यांनी विशेष उल्लेख केला

ज्यांना मूंबई किंवा राज्यात स्रक्षित वाटत नाही त्यांना राज्यात राहण्याचा अधिकार नाही असं ग़हमंत्री अनिल देशम्ख यांनी म्हटलं आहे

मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड याई पोलिसांशी होत असताना असले आरोप हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले कंगना राणावत भाजपाच्या आयटी सेलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं म्ंबई पोलिसांचा अवमान करत होती आता तर तिनं म्ंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करून महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे कंगनाच्या ट्वीट आणि वक्तव्यांमागे भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडनवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे दरम्यान शिवसेनेच्या ठाणे आणि वरळी इथल्या महिला सदस्यांनी कंगनाराणवतच्या विरोधात जोरदार निदर्शनं करत कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे तर कंगनाला म्ंबईत येऊ देणार नाही असा इशारामहापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे

अभिनेता स्शांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती तसंच स्शांतचं घर सांभाळणारा सॅम्युअल मिरांडा यांना ताब्यात घेतलं आहे त्या आधी त्यांच्या निवासस्थानांची झडतीही घेतली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पूर्व लडाख क्षेत्रात चीनबरोबरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावपूर्ण स्थिती असली तरी भारतीय जवानाचं मनोबल भक्कम असून ते क्ठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सक्षम असल्याचं लष्कर प्रम्ख जनरल मनोज नरवणे यांनी म्हटलं आहे प्राप्त परिस्थितीत देशाची स्रक्षा आणि एकात्मता कायम राहावी यासाठी लष्करानं आवश्यक ती खबरदारी घेतल्याचं त्यांनी वृतसंस्थेला सांगितलं